ऑक्टोबर महिना देशात राष्ट्रीय सायबर सुरक्षा महिना म्हणून पाळणार

गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरासह परदेशात आज विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे

नवी दिल्लीतल्या महात्माजींचं समाधीस्थळ असलेल्या राजघाटावर आज सर्वधर्म प्रार्थनासभेचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो अमेरिकन प्रतीनिधीगृहामध्येही गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली गांधीजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आकाशवाणी यांचा भावबंधही अनोखा असून बापूजींच्या सेवाधर्माचा वारसा जतन करीत सध्याच्या काळातही लोकसेवा प्रसारकाची भूमिका निभावणाऱ्या देशभरातील आकाशवाणी परिवारानं हा भावबंध मनापासून जपला आहे

यानिमित्त दरवर्षी विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात येतं आकाशवाणी पुणे केंद्राचा आज वर्धापन दिन आहे

फिल्मोत्सव महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईत राजभवन इथ महात्मा गांधींजीच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं तसंच दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी शास्त्रींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली महात्मा गांधी जयंतीनिमित्त चित्रपट विभागाच्या वतीन आयोजित केलेल्या फिल्मोत्सवाचा आज समारोप होत आहे

आठवडाभर सुरू असलेल्या या महोत्सवाची सुरुवात गांधीजींना प्रिय असलेल्या वैष्णव जन तो या भजनांनी करण्यात आली मुंबईतील मणिभवन गांधी संग्रहालय आणि गांधी स्मारक निधि इथंही ऑन लाइन संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे

जय जवान जय किसान अशी घोषणा देत देशापुढे जवान आणि शेतकरी यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या शास्त्रीजींना आज अभिवादन करण्यात येत आहे

बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यांच्या संख्येतील वाढता फरक दिलासादायक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

बाधित रुग्णांच्या देशातील संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आजमितीला पाचपटींनी अधिक आहे गेल्या महिन्यात बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांच्या संख्येतील सुमारे शंभर टक्क्यांपर्यंत नोंदवली गेलेली वाढही लक्षणीय आहे

कोरोना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रंप यांना कोरोना संसर्ग झाला असल्याचं आज अमेरिकी प्रशासनानं जाहीर केलं

आम्ही तातडीनं विलगीकरणात गेलो असून आपण लवकरच पुन्हा एकदा नव्यानं एकत्र येऊ असं ट्रंप यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणशिंग आता वाजू लागली असून त्यामधील प्रमुख दावेदार असलेल्या ट्रंप यांच्या प्रचार तंत्रामध्ये यामुळे काहीसा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांना लवकर बरे होण्यासाठी ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत अटल बोगदा रोहतांग इथं तयार करण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीवरील जगातल्या सर्वात लांब असलेल्या अटल बोगद्याचं राष्ट्रार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे

हिमवर्षावामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ संपर्क तुटणारा हा भाग या बोगद्याद्वारे देशाशी जोडला जाणार आहे वैभव पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वैभव अर्थात वैश्विक भारतीय वैज्ञानिक परिषदेच उद्घाटन करणार आहेत या संमेलनात भारतीय तसच परदेशातील संशोधक सहभागी होणार आहे

जागतिक विकासासाठी भारतातील शैक्षणिक तसच विज्ञान आणि तंत्रज्ञान घटक मजबूत करण्यासाठी जगभरातील शैक्षणिक संस्था आणि संशोधन आणि विकास संस्थांमध्ये मूळ भारतीय असणाऱ्या तज्ञाना एकाच व्यासपीठावर आणणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी याचा समारोप होणार आहे सायबर सुरक्षा ऑक्टोबर महिना देशात राष्ट्रीय सायबर सुरक्षा महिना म्हणून पाळण्यात येत आहे

त्यामुळे आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र अभियान राबविण्यात येत आहे माहिती अर्थात डेटा सुरक्षेसाठी कायदा करणं याचबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणं यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर बनविण्यासाठ्गी केंद्र सरकारनं स्पर्धा आयोजित केली असून संपूर्ण महिनाभर सायबर सुरक्षिततेशी संबंधित जागरुकता कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत मुख्यमंत्री ज्या पिकांना साठवणूकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र किंवा शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कृषी विभागाला दिले राज्य शासन नाफेड आणि महाराष्ट्र शेतकरी उत्पादक संघटनेनं उभारलेल्या महाओनियन या कांदा साठवणूक आणि स्विधा प्रकल्पाचं ई लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार